त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि स्रक्षित अंतर राखा

पंतप्रधान आज आकाशवाणीवरुन करणार मन की बात पंतप्रधान स्वामित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भारतातील लोकांना कोविडसंबंधी सर्व नियमांचं पालन करुन या साथीची द्सरी लाट तोडण्याचं आवाहन केलं आहे संपूर्ण देशभरासाठी स्वामित्व योजनेचा आरंभ करताना ते काल बोलत होते

पुण्यातून महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार या कार्यक्रमात सहभागी झाले होते

ऐकूया याबाबत सविस्तर वृत्तात स्वामित्व म्हणजेच ग्रामीण भागांमध्ये सुधारित तंत्रज्ञानाद्वारे गावांचं सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्याची योजना पंतप्रधानांनी गेल्या वर्षी महाराष्टासह सहा राज्यं आणि पंजाब आणि राजस्थानच्या निवडक खेडयांसाठी सुरु केली होती

याप्रसंगी पंतप्रधानांनी यावर्षीचे राष्ट्रीय पंचायत प्रस्कार देखील बहाल केले यामध्ये दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा प्रस्कार आणि ग्राम पंचायत विकास योजना पुरस्कारासह विविध श्रेणीतील पुरस्कारांचा समावेश होता

आध्रनिक भारतामधील गावं पूर्णपणे स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशानं केंद्र काम करत असून प्रत्येक धोरण आणि प्रयत्नांच्या केंद्रस्थानी खेड़यांना ठेवलं असल्याचं मोदी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं

विकास कामं अधिक पारदर्शकतेनं होण्यासाठी ई ग्राम स्वराज योजनेला चालना देण्यात आली असं नमूद करुन पंतप्रधानांनी भूजल स्वच्छता कृषी आणि शिक्षणासाठी स्थानिक मोहिमा सुरु करण्याचं पंचायतींना आवाहन केलं पंचायत राज्य दिवस हा ग्रामीण भारताच्या नवनिर्मितीचे ठराव पून्हा करण्यासाठी एक महत्वाचा प्रसंग आहे स्वामित्व योजना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल असं सांगताना मोदी म्हणाले की जमिनीच्या प्रत्यक्ष क्षेत्राचा नकाशा बनवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रथमच वापरण्यात आलं आहे

कोविडच्या विरोधात गेल्या वर्षी योग्य प्रादेशिक बातमीपत्र काळजी घेण्यात ग्रामीण भारतानं दाखविलेल्या खबरदारीचं कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की त्यामुळं देशाला कमी कालावधीत या साथीतून बाहेर येण्यास मदत झाली

सर्व पंचायतींनी औषधासोबतच शिस्तही पाळण्याचं मंत्राचं पालन केल्यास ग्रामीण भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही परतवून लावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पंतप्रधान ऑक्सिजन बैठक देशातली ऑक्सिजनची गरज उपलब्धता आणि उपाययोजना याबाबत काल पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली देशातलं ऑक्सिजनचं उत्पादन आणि वाढती गरज भागवण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला रुणांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा प्रवठा कमी पडू नये यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी संबधितांना केलं केंद्र सरकारनं वैद्यकीय वापरासाठी आयात करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनवरील सीमाशुल्क आणि उपकर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर ऑक्सिजनच्या वैद्यकीय वापरासाठी उपयोगात येणारी आणि प्रकल्पांमध्ये लागणाऱ्या उपकरणांसाठीही ही सवलत आहे आयात कोविड लसीवरील आयात शुल्क तीन महिन्यांसाठी माफ करण्यात आले आहे

लस आणि जीवरक्षक औषधं तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार लस आणि औषधं उपकरणं सीमाशुल्क किवा इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अडवू नयेत अश्या सूचना दिल्या गेल्या आहेत ऑक्सिजन आणि संबंधित सर्व बाबींवरील समस्या सोडवण्यासाठी सीमाशुल्क आणि महसूल विभागानं गौरव मसालदान यांची नियूक्ती केली आहे राजनाथ सिंह कोविड संरक्षण मंत्रालयानं संरक्षण विभागाचे सार्वजनिक भागीदारीतले सर्व उपक्रम आणि दारूगोळा कारखान्यांमधील आरोग्य केंद्र यांच्यामधील आरोग्य सुविधा नागरिकांना स्थानिक पातळीवर कोविडसाठी देण्याच्या सुचना दिल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीनही संरक्षण दलं यासाठी करत असलेल्या किवा करू शकतील अश्या उपाययोजनांचा काल आढावा घेतला संरक्षण दल नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहेत अशी ग्वाही सिंह यांनी दिली

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमाद्वारे आज देशवासीयांसोबत संवाद साधणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या यूट्यूब आणि न्यूजऑनएआयआर या एपवरून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येईल पंतप्रधानांच्या भाषणाचा स्थानिक भाषेतील अनुवाद लगेचच प्रसारित केला जाईल

अशा परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा कोणतेही पात्र लाभार्थी कुटुंब वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निर्देश आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी काल दिले खावटी अनुदान योजनेच्या लाभ वितरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते

या योजनेतून लाभार्थी आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख रक्कमही देण्यात येणार आहे या योजनेत पहिल्यांदाच अति मागास प्रवर्गातील कातकरी माडीया कोलाम यांचा समावेश करण्यात आला आहे

त्यामुळे शालेय वर्ष समाप्त झाल्याचं घोषित करूनऑनलाइन अध्यापनाला पूर्णविराम द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं केली आहे या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे अशी माहिती परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली सीबीआय छापा उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर काल केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला तसंच त्यांच्या मुंबई नागपूर आणि काटोल इथल्या निवासस्थानी सीबीआयच्या पथकांनी छापा घातला दरम्यान अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे तर एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात केली पुरस्कार दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार काल जाहीर झाले संगीत क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा मीना खडिकर उषा मंगेशकर यांच्यासह कवी गीतकार संतोष आनंद यांना जाहीर झाला आहे अभिनय क्षेत्रातला पूरस्कार नाना पाटेकर शर्मिला टागोर प्रेम चोपडा यांना देण्यात येणार आहे खासदार संजय राउत यांना पत्रकारितेसाठी पुरस्कार दिला जाणार असून वैद्यकीय क्षेत्रातल्या कामगिरीसाठी डॉ

अश्विन मेहता डॉ राजीव शर्मा डॉ जनार्दन निबाळकर डॉ निशित शहा यांना गौरवलं जाणार आहे सध्याच्या कोविड साथीमुळे पुरस्कार नंतर देण्यात येणार आहेत ऑनलाइन मार्गदर्शन चंद्रपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या योजनांबाबत माहिती या विषयावर उमेदवारांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं आहे

उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भेय्याजी येरमे यांनी केलं आहे

तपासणीची ही संख्या राज्यात सर्वाधिक असल्याचं राज्यस्तरीय आढाव्यातून समोर आलं आहे त्यानुसार अकोला जिल्हा एचआयव्ही एड्स कार्यक्रमात अव्वल स्थानी असल्याचं घोषित करण्यात आलं आहे एचआयव्ही एड्स कार्यक्रमा अंतर्गत तपासणीचं उद्दिष्ट एचआयव्ही बाधित रुग्णांच्या औषधोपचाराची नोंद एचआयव्हीबाधित गर्भवती माता आणि त्यांच्या बालकांची तपासणी तसंच औषधोपचार सुविधा अशा निर्देशांकात अकोला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी आला आहे

पाणीप्रश्न परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शहरासाठी आरक्षित असलेल्या कच्च्या बंधाऱ्यातील शिल्लक राहणारं पाणी खालच्या गावांसाठी सोडण्याचा निर्णय काल घेण्यात आला पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरी गंगाखेड शहरासाठी पाणी कमी पडू देणार नाही प्रादेशिक बातमीपत्र अशी ग्वाही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातल्या कच्च्या बंधाऱ्यातल्या पाण्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं पाणी सोडण्याला असणाऱ्या विरोधामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

प्रोत्साहन भत्ता पूणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून मृत्यू दर घटवण्यास मदत करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर आशा गट प्रवर्तक तंटा मुक्ती अध्यक्ष आणि पोलीस पाटील यासारख्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनानं घेतला आहे घाट बंद सिंधूद्र्ग आणि कोल्हाप्रला जोडणारा भूईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता या मार्गावर केवळ करुळ घाटमार्गे वाहतूक सुरू आहे इ पास असलेल्यांनाच करुळ घाटातून प्रवास करता येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वच ठिकाणी पारा चाळीस अंशांच्या खाली आला आहे

उद्या सकाळपर्यंत दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे काही ठिकाणी विजाही पडण्याची शक्यता आहे

नमस्कार